आयसीआयसीआय बँक आणि व्हिडीओकॉन कर्ज प्रकरण आणि काळा पैसा वैध केल्याप्रकरणी बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आज दिल्लीत सक्तवसूली संचालनालय ईडी समोर हजर झाल्या कोचर यांची यापूर्वी मुंबई कार्यालयात चौकशी झालेली आहे या वर्षी एक मार्च रोजी ईडीनं कोचर आणि व्हिडीओकॉन सम्हाच्या कार्यालयांवर छापे घातले होते त्यामध्ये कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेकडून व्हिडीओकॉन कंपनीला मंजूर केलेल्या एक हजार आठशे पंचाहत्तर कोटी रुपयांचं कर्ज प्रक्रियेत अनेक अनियमितता असल्याचं निदर्शनास आलं होतं त्यानंतर कोचर त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन समूहाचे वेणूगोपाल धूत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केलेली आहे

न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या सुटीच्या पीठानं मतदानाची सध्याची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा अशी आहे आणि मतदार सकाळच्या सत्रात मतदान करू शकतात असं सांगत ही याचिका फेटाळून लावली

शर्मा यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे पश्चिम बंगालमध्ये दासनगर पोलिसांनी एका तक्रारीनंतर शर्मा यांना अटक केली होती त्यांना दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या प्रचारानं आता वेग घेतला आहे

मतदारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते अनेक ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत

झालं तर झालं हे फक्त तीन शब्द नव्हेत तर हे काँग्रेसच्या विचारधारेचं अहंकाराचं प्रतीक असल्याची टीका मोदी यांनी यावेळी केली

हाच धागा पकडून पंतप्रधानांनी काँग्रेस पक्षावर अनेक म्द्यांवरून टीका केली पंतप्रधान आज हिमाचल प्रदेशात सोलन आणि पंजाबमधे भटिंडा इथं सभा घेणार आहेत

पाळधी फाट्या जवळील महामार्गावर कारचे टायर फुटल्यामुळं कारनं पलट्रन हा अपघात झाला या अपघातात कार एका दचाकीवर धडकल्यानं दचाकीस्वाराचाही मृत्यू झाला माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या स्नुषा असलेल्या स्नेहजा रुपवते यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी जळगाव जिल्ह्यात खिरोदा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत

विकसनशील आणि अविकसीत देशांच्या सामान्य प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी जागतिक व्यापार संघटना हे प्रभावशिल व्यासपीठ आहे